कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतले काँप्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आता कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशनच रद्द करण्याला कितवं आश्वर्य म्हणणार असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे

तर महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या दृष्टीने तयार केलेलं शक्ती विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याचा ठराव संमत करण्यात आला

पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नाही मराठा समाजाला न्याय मिळवून देताना ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असंही त्यांनी सांगितलं

कोरोनाच्या संकटाला तोंड देताना शासनाने अतिशय उत्कृष्ट काम केलं कोरोना प्रतिबंधासाठी राबवलेल्या धारावी मॉडेल चं कौतूक जागतिक आरोग्य संघटनेनं केलं असं ते म्हणाले माझे कुटूंब माझी जबाबदारी अशी मोहिम राबवणारं आपलं राज्य संपूर्ण देशात पहिलं राज्य आहे असं ते म्हणाले पर्यावरणाचं संरक्षण करूनच राज्य सरकार विकासाला प्राधान्य देईल अशी ग्वाही त्यांनी दिली चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र एकच आहे त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे असा निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना स्पष्ट केलं कोराना संकटाचा सामना करण्यात राज्यसरकार कमी पडलेलं नाही हे सांगतानाच राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर राज्य सरकार ठाम आहे असं ते म्हणाले अर्थचक्राला गती देण्यासाठीच घर खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे याकाळात घर खरेदी विक्रीत वाढ होऊन आर्थिक उलाढाल वाढली

कोरोना संकटाबरोबरच राज्यावर चक्रीवादळ अतिवृष्टी प्रस्थिती अशी अनेक नैसर्गिक संकटे आली या संकटातील बाधितांसाठी केंद्राच्या निकषापेक्षा अधिकची मदत राज्य सरकारने केलेली आहे असं ते म्हणाले त्या आधी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रकाशित केलेलं महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही हे पुस्तक वाचल्यावर या सरकारचा कारभार म्हणजे घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही असा असल्याचं लक्षात येतं असं ते म्हणाले धनगर समाजाकडे दूर्लक्ष केलं जात आहे सारथीला निधी दिला असं सरकारकडून सांगितलं जातं मात्र आज सारथीअंतर्गत सुरू असलेल्या सर्वच योजना बंद आहेत अशी टीका त्यांनी केली

त्यातल्या शिफारशी वाचल्या तर केंद्र सरकारचा कृषी कायदा आणि या शिफारशी सारख्याच असल्याचं कळतं असं फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केलं जलयुक्त शिवार योजना बंद केली पण त्याला पर्याय देण्याची सरकारची काही योजना नाही

कोरोनामुळे देशातले सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणला हा सरकारचा दावा फोल आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आरे कारशेडचा निर्णय का बदलला काय साध्य होणार आणि किती मोठं नुकसान होणार याचा सरकार म्हणून विचार करायला पाहिजे आरे कारशेडचा प्रश्न हा मुंबईकरांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे सरकारनं मुंबईवर सूड उगवू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली दरम्यान अधिवेशनात काल रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक अर्णब गोस्वामी अभिनेत्री कंगना राणावत यांच्या वक्तव्याबाबत आणलेल्या हक्कभंग प्रस्तावावर निर्णय घेणाऱ्या समितीला मुदतवाढ देण्यात आली या समितीला अहवाल सादर करण्यासाठी प्ढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली

या घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होतं आहे या निर्मित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत

इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिक शरण येण्याची दुसऱ्या महायुद्धानंतर ची ही पहिलीच घटना

भारतीय सैन्यानं रणांगणावर शौर्य तर गाजवलंच पण बांगलादेश मुक्ती वाहिनीला प्रशिक्षणही दिलं या प्रशिक्षण कार्यक्रमात निवृत्त मेजर जनरल डी बी शेकटकर यांचा सहभाग होता आजच्या विजयदिनानिमित्त आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या आठवणींना उजाळा दिला

अॅग्रोव्हिजनतर्फे अन्न प्रक्रियेवर आयोजित एका चर्चासत्रात ते काल बोलत होते

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या लोकशाही देशात शिक्षणाची सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षण समग्र शिक्षण नीतिशास्त्र आणि कायद्याचे ज्ञान देणेसुद्धा गरजेचे आहे असे प्रतिपादन मणिपूरच्या राज्यपाल डॉ

एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित चौथ्या ऑनलाईन नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून त्या बोलत होत्या राष्ट्रीय शिक्षण धोरण उपलब्ध संधी हा या परिषदेचा मुख्य विषय आहे माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ मुरली मनोहर जोशी कन्साई जपान इंडिया कल्वर सोसायटीचे अध्यक्ष प्रा

टोमियो मिझोकामी दिल्लीतल्या युनेस्कोचे संचालक एरिक फाल्ट मुख्य न्यायधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ जगदीश गांधी आणि संगणक तज्ज्ञ डॉ विजय भटकर हे या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते

जगदीश गांधी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष डॉ

कस्तुरीरंगन यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

प्रस्तावित वाढवण बंदराला विरोध करत इथल्या काही लोकांनी आपली मुंडण करून तर काही लोकांनी सत्यनारायणाच्या प्रजा करून आपला निषेध दर्शविला मुंबईतल्या कफपरेड ते डहाणुच्या झाईपर्यंत कोळीवाडे आणि गावांमध्ये काल बंद पाळण्यात आला मच्छीमार संघटना तसचं रिक्षा चालक मालक संघटनांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला

त्याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

जाफर शरिफरेल्वेमंत्री असताना त्यांनी बंगळूरू हून नागपूर मार्गे दिल्लीला जोडणार्या जवळच्या मार्गाची चाचपणी केली माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या विनंतीवरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्राला या मार्गासाठी पत्रही दिल

या दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पाठपुरावा करून नरखेड बडनेरा वाशीम पैकी नरखेड बडनेरा रेल्वेमार्ग तयार करून घेतला

आता केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या प्रयत्नानं या सर्वेक्षणाचा अहवाल मंजूर झाला असून प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे जाणार आहे अशी माहिती खासदार विकास महात्मे यांनी दिली पंधराशे कोटी रूपये खर्च्या या रेल्वे मार्गामूळे वेळेची आणि पैशाची मोठी बचत होईल असं मत वाशिम बडनेरा रेल्वे मार्ग कृती समितीचे अध्यक्ष सचिन क्ळकर्णी यांनी व्यक्त केलं

मात्र या आंदोलनात शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंद्रक ठेवून काँग्रेस आणि कम्यूनिस्ट अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला यवतमाळमध्ये कृषी कायद्यांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते

बिनविरोध ग्रामपंचायतीच्या गावातील विकास कामाला यामूळे गती मिळणार आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार